यासाठीच तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या श्क्रवारी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत भेटीबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली आहे या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सीरमला भेट देणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यांचा दौरा अद्याप जाहीर झालेला नाही कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेकडून शहरातील सुपर स्प्रेडर म्हणजेच ज्यांच्याकडून सर्वाधिक कोरोना संसर्गाचा धोका आहे अशा नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज करण्यात आली हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मचं संशोधन आणि निर्मिती पुण्याच्या विश्रांत वाडीच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे संशोधन आणि विकास संस्था ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक प्रयोगशाळा आहे

ब्राम्होस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेलं क्षेपणास्त्र असून त्याचा वेग स्वनातीत आहे

वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी उपचारांदरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या धाडसी निर्णयामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार आणि प्रतीक्षा यादीप्रमाणे हृदय स्वादुपिंड यकृत नेत्रपटल दोन मूत्रपिंड हे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोचविण्यात आले यामध्ये एक मूत्रपिंड आणि यक्रूत हे डॉ

वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांचं प्रत्यारोपण प्ण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आलं राज्यभरात बेकायदेशीर बाटलीबंद पाण्याचे व्यवसाय वाढले असून नामांकित कंपन्यांचा वापर करून संबंधित बाटलीमध्ये आरोग्यास घातक पाणी भरून त्याची विक्री केली जात आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्यूफॅक्चर असोसिएशननं राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल करून नियमावलीची तसेच बेकायदेशीर उद्योगांवर कारवाईची मागणी केली होती एनजीटीनं या प्रश्नाची गंभीर दखल घेत बेकायदेशीर उद्योगांना सील करण्याचे आदेश नुकतेच दिले असल्याचं आज हिंदुस्थान समाचारनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे

राज्य सरकारनं याप्रकरणी ठोस पावलं उचलत आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज असोसिएशनने व्यक्त केली आहे महिनाभरापासून बेपत्ता असलेले प्ण्यातील पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर जयपूरमध्ये सापडले आहेत तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती सध्या त्यांना प्ण्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे

या वाहनांची वाहतूक बांगलादेश तसंच देशातील विविध भागात करण्यात आली आहे ट्रॅक्टर जीप कार या वाहनांची वाहतूकही करण्यात आली हवामान प्णे शहर आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत